अर्थमंत्री निर्मला सीतारामण् यांचं प्रतिपादन राज्यसभेत विशेष संरक्षणदल अर्थात एस पी जी

ठळक बातमीपत्र आणि दक्षिण आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतीय व्हालिबॉल प्रूष संघानं स्वर्ण पदक पटकावलं

भारतीय अर्थव्यवस्थेत ग्ंतवण्कीसाठी आकर्षक परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीनं ठोस सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामण् यांनी म्हटलं आहे त्या आज नवी दिल्लीत भारत स्वीडन दरम्यानच्या उद्योग परिषदेत बोलत होत्या कार्पोरेट क्षेत्रातील कर कमी करण्यासह सरकारनं विविध पावलं या आधिच उचलली असल्याचं त्या म्हणाल्या तसंच बँकिंग खाणकाम आणि विमा क्षेत्रासह अन्य बाबतीतही सुधारणात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या यावेळी त्यांनी पायाभूत स्विधांविषयक प्रकल्पांमध्ये ग्ंतवणूक करण्याचं आवाहन स्वीडिश संस्थांना केलं तसंच त्यांचे स्वीडिश समपदस्थ इब्राहिम बेलान यांच्याशीही त्यांनी व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित म्द्यांवर सविस्तर चर्चा केली संसदीय कामकाजादरम्यान खासदारांच्या लक्षणिय अन्पस्थितीवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीची बैठक आज झाली सूत्रांनी दिलेल्या माहितीन्सार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या बैठकीत अनेक प्रसंगी भाजपाच्या खासदारांची संसदेत प्रेशी उपस्थिती नसल्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असमाधान व्यक्त केल्याचं सांगितलं तसंच विधेयक मंजूरी दरम्यान आणि इतर प्रसंगीही पक्षाच्या खासदारांनी मोठ्या संख्येनं संसदेत उपस्थित रहावं असं आवाहनही सिंग यांनी केलं या बैठकीत महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या वतीनं गर्भवती महिला आणि बालकांच्या क्पोषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला दिव्यांग जनांच्या सुदृढ जीवनासाठी एका सर्वसमावेशक समाजाची बांधणी करण्यासाठी सरकार कटिबदध आहे असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडु यांनी व्यक्त केलं समाजातील या गरजूंच्या मदतीसाठी सर्व घटकांनी प्ढाकार घेण्याचा आवाहनही त्यांनी केलं आज जागतिक दिव्यांगजन दिनानिमित आयोजित राष्ट्रीय प्रस्कार वितरण कार्यक्रमात ते नवी दिल्ली इथं बोलत होते प्रत्येक व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण ही ग्रूकिल्ली असून दिव्यांग बालकांनाही दर्जेदार आणि सामान्य विदयाश्र्यांसोबत शिक्षण मिळावं यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले या कार्यक्रमाला सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री ठाकरचंद गेहलोद यांची विशेष उपस्थिती होती

या प्रस्कारांमागचा उद्देश दिव्यांगजनांना समाजाच्या म्ख्य प्रवाहात आणण्याचा आहे हे विशेष

नौदल दिनाच्या पूर्व संध्येला ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते राष्ट्रीय स्रक्षेप्ढील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदल पूर्णतः सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

असं सांगून ते म्हणाले की शेजारी राष्ट्राकडून समुद्रात केली जाणारी घ्सखोरी खपवून घेतली जाणार नाही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत कार्यरत प्रादेशिक लोक सम्पर्क ब्यूरो प्णेतर्फे महात्मा गांधी यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित एक अत्याध्निक मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे

लहान मूलं विद्यार्थी आणि तरूणांना नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने गांधीजी कळावे हा या मागचा हेतू आहे या सोबतच स्वच्छ भारत आणि सशक्त भारत मोहिम सुदधा या आयोजनाचा एक भाग आहे तीन हजार वर्गफ्टजागेत उभारण्यात येणा या या प्रदर्शनाचे मंडप पूर्णतः वातान्कुलित असणार आहे या मल्टीमीडिया प्रदर्शनात एलसीडी टच स्क्रीन डिझीटल फ्लिप ब्क मिनी थियेटर बायोस्कोप एआर गेम डिझीटल सेल्फी कॉर्नर स्वच्छ ग्राम मॉडेल डस्टबिन विद स्क्रीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजूषा ब्क शेल्फ डिझायन इंस्टालेशन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल

वर्धा शहरात प्रथमच आयोजित होणारे हे आगळेवेगळे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असणार आहे या प्रदर्शनाला जास्तीस जास्त लोकांनी भेट देऊन लाभ घेण्याचे आहवान क्षेत्रीय लोक सम्पर्क ब्यूरो वर्धा यांच्या वतीने करण्यात आले आहे संसदेत आज विशेष संरक्षण दल अर्थात एस पी जी

लोकसभेनं या आधिच मंजूर केलेलं हे विधेयक आज राज्य सभेनं पारित केलं विधेयकातील स्धारणांनुसार पंतप्रधान आणि त्यांच्या कुट्रंबातील निकटवर्तीय सदस्यांना सुरक्षा देण्यात येणार आहे मात्र कुटुंबाचे हे सदस्य पंतप्रधानांसोबत त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहत असतील तरच ही सुरक्षा देण्यात येईल त्यासोबतच माजी पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या कुटूंबियांना संरक्षण दिलं जाईल या विधेयकावरील चर्चेला उत्तर देतांना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की एस पी जी विधेयकात कोणत्याही राजकीय हेतूचा संशय घेतला जाऊ नये ग़हमंत्र्यांच्या उतरानं समाधान न झालेले कांग्रेस द्रम्क आणि डाव्या आघाडीच्या खासदारांनी सभा त्याग केला केंद्रीय माहिती आणि प्रसारण कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर येथील आकाशवाणीच्या वृत्त विभागाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला

साऊथ अंबाझरी रोड स्थित ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्यूटच्या रघुवीर कुरमी य हष्टी बाधित शिक्षकांने सदर बातमीपत्र ब्रेल लिपीत तयार केले आणि आकाशवाणीच्या विविधभारती स्ट्डिओ मधून त्याचे वाचन केले आकाशवाणीच्या वृत विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या या अनोख्या उपक्रमामुळे दिव्यांगामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे या अभिनव कल्पनेस आकाशवाणी वृत्त विभागाचा सहाय्यक संचालिका गौरी मराठे वृत संपादक मनोज सोनोने आकाशवाणीचे वार्ताहर धनंजय वानखेडे यांच्यासह नागप्र आकाशवाणीचे प्रवीण कावडे आणि कार्यक्रम विभागाचे सहाय्यक संचालक डॉ हरिष पाराशर यांनी मूर्तरूप दिले आकाशवाणीच्या वृत विभागातर्फे पहिल्यांदाच अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमाचं माजी म्ख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कौत्क केलं आहे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिला आहे व्यक्ती हा समाजाचा घटक असून त्यामध्ये भेदभाव करता कामा नये दिव्यांग व्यक्तीसुध्दा आपल्या समाजाचे समान घटक असून दिव्यांग विकासासाठी आणि त्यांच्या गुणवता वाढीसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने दिव्यांगाच्या पाठीशी अक्कमपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग दिव्यांग कल्याण आय्क्तालय तसंच समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विदयमाने आज जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधन आयोजित दिव्यांग विशेष शाळा आणि कर्मशाळामधील विदयार्थ्यांच्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा तसंच सांस्कृतिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे चांद्र रेल्वे आणि तिवसा या तीन पंचायत समितीच्या वीस गणासाठी आठ डिसेंबर रोजी निवडणूक होऊ घातली आहे

या निवडण्कीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपा या चारही प्रम्ख पक्ष स्वबळावर निवडण्क लढविण्यात येत आहे

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी सामान्य नागरिकांच्या हत्या केल्याच्या निषेधार्थ आज पोलिस विभागाच्या वतीने हंकार रस्ती काढण्यात आली या रस्तीत हजारो नागरिक आणि विदयार्थी सहभागी झाले होते

या विरोधात आज शहरात हंकार रक्ती काढण्यात आली नागरिकांनी हातात नक्षलविरोधी ब्रुरन धरुन नक्षल्यांच्या विरोधात घोषणा दिल्या त्यानंतर क्रीडा भवन इथं मुख्य कार्यक्रम झाला

नागरिकांनी नक्षल्यांना गावबंदी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले याप्रसंगी स्मारे पाचशे शालेय विद्यार्थ्यानी महात्मा गांधी यांची प्रतिकृती मानवी साखळीतून साकार करुन अहिंसेचा संदेश दिला औषध विक्रेते ग्राहकांकडे शिल्लक राहिलेले औषध परत घेत नाहीत अशी तक्रार आज वर्धा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आली यावर औषध विक्रेत्यांना याबाबत तात्काळ कळविण्यात येईल आणि जे औषध विक्रेते औषध परत घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आले जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले वर्धा जिल्हयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी शभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

दक्षिण आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये भारतीय प्रूष व्हालिबॉल संघानं पाकिस्तान संघाचा पराभव करीत सुवर्ण पदक पटकावलं काठमांडु इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत शेवटपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानचा तीन एक अश्या फरकानं दणदणीत पराभव केला

चौथ्या सेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम होती

महिला गटात भारतीय संघाचा सामना आज यजमान नेपाळच्या संघाशी होणार आहे